विशिष्ट वंचित वर्गात न मोडणाऱ्या काही लोकांची नावं सामाजिक आर्थिक आणि जाती आधारित जनगणनेच्या अहवालात पात्र लाभार्थींच्या यादीत आढळल्यानंतर अशी चूक टाळण्यासाठी संस्थेनं ही सूचना केली आहे वंचित घटकांसाठीच्या योजनेकरता पात्र नसलेल्या व्यक्ती निश्चित करण्यासाठी जनगणना करताना भरायच्या अर्जात विशिष्ट प्रश्न किंवा मुद्दे समाविष्ट करावेत असे निर्देशही संस्थेनं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत कूटबातल्या सदस्याची मासिक मिळकत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तो आयकर दाता असेल पक्क्या बांधकामातल्या तीन किंवा त्यापेक्षा जास्त खोल्या आणि छप्पर असलेलं घर त्याच्या मालकीचं असेल अशा व्यक्तींना देखील सरकारी योजनांच्या लाभातून वगळायला हवं असं संस्थेच्या पत्रकात म्हटलं आहे

या दोन दिवसांच्या परिषदेत प्रमुख उद्योजक संस्था सहभागी होणार आहेत या परिषदेमध्ये भारतीय गृंतवणूक संस्थांबरोबर जपान झेक प्रजासत्ताक अर्जेंटिना मॉरिशस आणि नेपाळमधल्या ग्रंतवणूकदार संस्थांना आमंत्रित केलं आहे

या स्फोटात चार सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला होता पीरतंद परिसरात छापा टाकून या दोघांना अटक केल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं

या शिबिरात किमान एक लाख रुग्णांची तपासणी होण्याची शक्यता असून रुग्णांना योग्य सुविधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या

या स्पर्धेतल्या विजेत्यांनी रशिया आणि चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत भारताला गौरव प्राप्त करुन द्यावा असं ते म्हणाले

नवी दिल्ली इथं काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग विकासासाठीची केंद्रीय सल्लगार मंडळाची दुसरी बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते केंद्र शासनानं दिव्यांगांना विशेष युनिक आधार ओळखपत्र देण्याचं काम हाती घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये सदाम सॉफ्टवेअर अंतर्गत दिव्यांगांची माहिती एकत्रित केली असून ही माहिती केंद्राच्या युनिक आधार ओळखपत्रासाठी वापरावी अशी विनंतीही बडोले यांनी यावेळी केली

औरंगाबाद इथं आज राज्य महिला आयोग आणि प्ष्कराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीनं लिंगभाव जाणीव जागृती आणि महिला बाल अत्याचार विषयक कायदे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी त्या बोलत होत्या

आज पहाटे ही घटना घडली देवीचंद कुऱ्हाडे असं मूत हवालदाराचं नाव असून क्रांतीचौक पोलिस ठाण्यातून त्यांची एक वर्षांपूर्वी छावणी पोलिस ठाण्यात बदली झाली होती

काल यजमान मलेशियाविरुद्ध झालेल्या रोमांचकारी सामन्यात भारतानं दोन एक असा विजय मिळवला काल झालेल्या इतर सामन्यात जपाननं ऑस्ट्रेलियाचा दोन एक असा तर इंग्लंडनं न्यूझीलंडचा तीन दोन असा पराभव केला